अधिसुचना जारी झाल्यानंतर उद्यापासून विधानसभेच्या निवडणुकीसाठी नामाकन अर्ज दाखल करण्यास सुरूवात होईल

निवडणूक आयोगाच्या निर्देषानुसार नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात नामांकन दाखल करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी अध्विन मुदगल यांनी दिली

विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना प्रचारासाठी आवष्यक असलेल्या सर्व परवानग्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्योलयात एक खिडकीद्वारे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे नागपूर षहरामध्ये एकूण सहा मतदारसंघ असून सहा मतदारसंघ नागपूर ग्रामीण भागात आहेत

त्यासोबतच भारतीय प्रातत्व विभागाच्या अहवालावर मुस्लिम पक्षानं आपली बाजू स्पश्ट करावी असंही न्यायालयानं सांगितलं

सोबतच यामुळं सर्वोच्च न्यायालयाचा वेळ वाया गेल्याबद्दल माफीही मागितली आहे पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे देषातील बाजारपेठांमध्ये कांद्याची उपलब्धता किती आहे हे जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारची द्वि सदस्यीय चमू महाराश्ट्रात दाखल झाली आहे संयुक्त सचिव पदावरील हे अधिकारी षेतकरी कांदा व्यापारी आणि वाहतुकदारांची मेट घेवून चर्चा करतील जास्तीत जास्त कांदा बाजारपेठेत विक्रीला यावा यासाठीही त्यांचे प्रयत्न राहणार आहेत यासंदर्भात अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी टिवटरच्या माध्यमातून राज्यांच्या मागणीनुसार कांद्याचा प्रवठा केला जात असल्याच सांगितलं केंद्राकडून कांदा विकत घेण्यास इच्छक इतर राज्य सरकारांनीही आपली मागणी नोंदवावी असंही त्यांनी संदेषात म्हटलं आहे या अंतर्गत हरयाणा आणि दिल्लीमध्ये कांद्याचा प्रवठा आधीच करण्यात आला आहे देषातील ऐतिहासिक स्थळांचं जतन करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं योगदान च्यावं असं आवाहन उपराश्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी केलं आहे सुप्रसिद्ध पुरातत्व षास्त्रज्ञ आणि इतिहासतज्ञ डॉ

देगलूरकर यांना आज पुणे इथं आयोजित एका समारंभात पृण्यभूशण प्रस्कार प्रदान केल्यानंतर ते बोलत होते प्रातन वस्तू आणि वारसा स्थळं यांचं जतन करणं हे केवळ सरकारचंच नाही देषातील प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं ते म्हणाले याप्रसंगी पुण्याचे खासदार गिरीष बापट वंदना चव्हाण आणि इतर मान्यवर उपस्थित होते एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाला केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते बाष्ट्रीय जल अभियान प्रस्काराज्ञं सन्मानित करण्यात आलं सोबतच नाशिक जिल्हयातील शेतकरी बाप् साळ्खे यांनाही प्रथम प्रस्कारानं सन्मानित आलं

यावर्षी प्रथमच या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणारे विविध राज्यांचे विभागए खाजगी क्षेत्रातील संस्था आणि व्यक्तींना वाष्ट्रीय जल अभियान प्रस्कार प्रदान करण्यात आले

गोदावरी खोरे आणि उपखोरे अंतर्गत येणा या धरणांच्या पाण्याचे एकात्मिक जल व्यवस्थापन करून जलसंरक्षणात दिलेल्या उल्लेखनिय योगदानासाठी महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाला एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापन श्रेणी अंतर्गत दुस या क्रमांकाचा प्रस्कार प्रदान करण्यात आला राज्याच्या जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय

चहल यांच्यासह विभागाच्या वरिष्ठ अधिका यांनी हा प्रस्कार स्वीकारला

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील स्रक्षा वाहनाला जाम चौरस्त्याजवळ कांडळी नदी पार करीत असतांना आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात त्यांच्या स्रक्षा ताफ्यातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला मृतकामध्ये वाहन चालक आणि द्रसरा केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानाचा समावेश आहे हंसराज अहिर यांच्या वाहनाचा ताफा चंद्रप्रहन नागप्रच्या दिशेनं येत असताना हा अपघात झाला या अपघातात माजी केंद्रीयमंत्री अहिर यांना क्ठलीही इजा झाली नाही

अहिर यांचं वाहन प्ढे गेल्यावर ताफ्यातील मागचे वाहन समोरील कंटेनरला धडकल्यानं हा अपघात घडला

लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावेए यासाठी भारत निवडणूक आयोग आणि म्ख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यामार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले

स्ट्ट्यांच्या दिवशी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले त्यातून अधिकाधिक नागरिकांनी मतदार यादीत नावे नोंदवावीए यासाठी प्रयत्न करण्यात आले सहकारी ग़हनिर्माण संस्थांच्या माध्यमातूनही शहरी भागातील मतदार जोडण्यात आले विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहजन आघाडीला धक्का बसला असून महासचिव गोपीचंद पडळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे आपण आजपासून वंचितचे काम थांबवणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केलं आहे

सेवाग्राम येथील बाप् क्टीत बापूंना अभिवादन केल्यानंतर पदयात्रेला स्रुवात होणार आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्ज्ञन खर्गेए अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्कूल वासनिकए अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष लालजी देसाईए यांच्यासह अनेक नेते या पदयात्रेत सहभागी होणार आहेत भंडारा विधान सभा निवडणूकीमध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरीता तसंच त्यांच्याकरीता उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना व्हावी या करीता लाखनी तालुक्यातील ग्रामपंचायत पालांद्रए कवलेवाडाए खराशीए मुरमाडी दिघोरीए नान्होरी तसंच अरविंद योग साधना केंद्र लाखनी इथं स्विप कार्यक्रमांतर्गत ईव्हिएम आणि व्हिव्हिपॅटबाबत जनजागृती करण्यात आली

सदरची रक्कम पथकानं ताब्यात घेऊन पंचनामा करून रक्कम बार्शीटाकळी स्रक्षा कक्षामध्ये जमा केली आहे याबाबत निवडणुक निर्णय अधिकारी ह्यांचे मार्गदर्शनात कार्यवाही करण्यात येत आहे

पुण्यातील षंकरनगर भागात काल रात्री भिंत खचल्यामुळं पाच जण ठार झाले तर चार जणांचा अद्याप षोध लागला नाही